पोलिस घरे कोरोनामुळे राज्य शासनाची आर्थिक स्थिती चांगली नसल्यामुळे पोलीस विभागाचा महत्वाकांक्षी प्रकल्प वरळी पोलीस सोसायटीच्या जागेत बांधण्यात येणार आहे अशी घोषणा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी काल नागप्र इथं केली

नागप्रातील पोलीस महासंचालक कार्यालय आणि पाचपावली तसंच इंदोरा येथील पोलीस अंमलदारांच्या निवासस्थानाचे लोकार्पण करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांच्या तुलनेत अत्यंत कमी घरे आहेत पोलीस दलाची घरांची वाढती मागणी पाहता राज्य पोलीस दलासाठी एक लाख घरे बांधण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेण्यात येणार असल्याचं ते म्हणाले सांमत प्णे कोरोना विषाण संसर्ग जोपर्यंत पर्णपणे सप्ष्टात येत नाही आणि विद्यापीठ प्राध्यापक आणि सर्व घटकांची मानसिकता होत नाही तोपर्यंत विद्यापीठांच्या परिक्षा ऑन लाईनच होणार असल्याचं उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी म्हटलं आहे ते काल प्ण्यात पत्रकारांशी बोलत होते कोणताही विद्यार्थी कोणत्याही कारणामुळे प्रवेशापासून वंचित राह नये यासाठी योग्य ते निर्णय धेतले जात असून जात प्रमाणपत्र नसलेल्या विदयार्थ्यांनाही अर्ज दाखल केल्याची पावती सादर करुन प्रवेश दिला जात असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली गौरव कोरोना संकटकाळात बाधित रुग्णांवर योग्य पदधतीने आणि सामाजिक भान राखत उपचार केल्याबददल जिल्हा प्रशासनाच्या वतीनं गौरवपत्र देऊन विवेकानंद रुग्णालयाचा सन्मान करण्यात आला ऐकया त्याबाबत हा अधिक वृतांत

अनेक रुम्णालयांनी उपयार बंद केलेले अस्तानाही विवेकानंद रुग्णालयाने शेवटचा रुग्ण दरुस्ता होईपर्यंत उपचार संरूष ठेवण्याचा निर्घार केल्ता आहे रुग्णालयात दाखल झालेल्या कोरोनाबाधित रुग्णावर उपचार करताना त्यांना आघार देण्या रुग्णालयावळून करण्यात आले याशिवाय महाल्या ज्योतिबा फूले तसेच विविध शासकीय योजनांचा लामही रुग्णांना मिळवून देण्यात आला

दारिद्य सेलेखाली असणाऱ्या नागरिकांवरही शासकीय योजनेतून उपचार करण्यात आले या सर्व कार्याची दखल घेऊन जिल्हा प्रशास्नाच्या वतीनं गौरवप्व देऊन रुणालयाचा सन्मान करण्य आला जिल्हा प्रशासनातील मुख्य लेखा आणि वित्त अधिकारी तक्षा नोडल अधिकारी रूनराज जवळगेकर आणि लेखाधिकारी सतीश सूर्यवशी यांनी विवेकानंद रूनातय आणि संशोधन केंद्राच्या अध्यक्षा अरुणा देवधर प्रशासनिक संघालक अनिल अंघोरीकर यांना हे गौरव पत्र प्रदान केले आकाशवाणीच्या बातम्यांसाठी लातुरून अरुण समुद्रे यांच्यासाह मनोज क्षीरसामर पुणे आता कोरोनासंबंधी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील काही बातम्या

त्यानंतर ओडिशा आंधप्रदेश उतर प्रदेश आणि तेलंगणचा क्रमांक लागतो

मेळ्यात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या भाविकांनी उतराखंड सरकार कडं आपली नाव नोंदणी करणं आवशयक आहे तसंच त्यांच्या राज्यातील वैद्यकीय महाविद्यालय जिल्हा रुग्णालय किंवा सामाजिक आरोग्य केंद्र यांच्याकडून वैदयकीय प्रमाणपत्र घेतलेलं असणंही आवश्यक आहे

हरिद्वार रेल्वेस्थानकावर भाविकांसाठी सोयी सूविधा सज्ज करण्यात आल्या असून अनेक खास रेल्वेगाड्याही सुरू करण्यात येणार आहेत

राज्य सरकारच्या विनंतीनुसार कमांडो पथक बॉम्ब शोधक दल स्नायपर्सही तैनात करण्यात येणार आहेत

याबरोबरच कोरोना महाराष्ट्र हे विशेष बातमीपत्र संपलं पण कोरोनाविरुद्धचा लढा कोरोना हद्दपार होईपर्यंत आपण सर्वांनी याप्ढेही यशस्वीपणे चालू ठेवायचा आहे म्हणून स्वच्छता पाळा मास्क परिधान करा सुरक्षित अंतर राखा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत राहा आकाशवाणी नमस्कार